आरोग्य तपासण्यांची संख्या वाढल्यामुळही बधितांची संख्या वाढल्याचं निदर्शनास येत आहे

टोपे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्याबरोबरच रुग्णांना लागणाऱ्या वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी देखील वाढत आहे

यामुळे रुग्णांना प्राणवायुची कमतरता भासणार नाही अशी दक्षता घेण्यात आल्याच आरोग्यमंत्र्यांनी सांगितल टेली आयसीय् राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी टेली आयसीयू यंत्रणा संपूर्ण राज्यात सुरू करण्याचा विचार असल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितलं सोलापूर जालना आणि औरंगाबाद इथं टेली आयसीयूचं ऑनलाईन लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते मेड स्केप इंडियाच्या मदतीनं राज्यात सहा ठिकाणी टेली आयसीयू सुरू असून त्यांद्वारे रुग्णांना विविध तज्ञांचा सल्ला मिळत आहे अनेक ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक आणि अधिष्ठाता यांनी टेली आयसीयूच काम उत्कृष्ट सुरू ठेवल आहे याचा अत्यवस्थ रुग्णांना लाभ होत आहे असं टोपे यांनी सांगितल

जम्बो रूग्णालयाच्या व्यवस्थापनात हलगर्जीपणा केल्याबद्दल यापूर्वीच्या एजन्सीला नोटीसही बजावण्यात आली आहे

तिथं काम करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिकांनी राजीनामा दिल्याचं वृत्त पसरत आहे मात्र महापालिकेनं नेमलेले डॉक्टर आणि कर्मचारी सेवेत रुजू आहेत असं प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे जम्बो रुग्णालयाच्या व्यवस्थापनाचं काम करणाऱ्या जून्या एजन्सीला नोटीस दिल्यानंतर व्यवस्थापनासाठी आणखी दोन नव्या एजन्सी नियुक्त करण्यात आल्या आहेत जंबो कोविड रुग्णालयात आता दोन कार्डिएक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत तसंच इथं सर्व उपचार विनामूल्य केले जाणार आहेत कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन इंजेक्शन खरेदी करण्यास सांगितलं तर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही महापालिकेतर्फे देण्यात आला आहे एकंदरीतच जम्बो कोविड रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर झालेल्या टीकेनंतर सुधारणा करण्यासाठी महापालिकेतर्फे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पृणे पूणे कोरोना कोरोनाविषयक आरोग्याच्या नियमांकडे जाणीवपर्वक केलं जाणारं दुर्लक्ष आणि प्राथमिक लक्षण दिसू लागल्या नंतरही चाचणी किंवा उपचार करून घेण्यास दिला जाणारा नकार यामुळे पूणे आणि परिसरातील कोरोनाचा प्राद्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसून आलं आहे दिल्लीतून पाहणीसाठी पूण्यात आलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकानं हे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे

त्यातूनच कोरोनाची लक्षण दिसली तरी चाचणी अथवा उपचाराला नकार देणं आणि घरातच विलगीकरणात न राहता समाजात खुलेआम वावरुन कोरोनाचा प्रसार करणं ही प्रवृत्ती पृण्यातील विविध स्तरावर या पथकाला दिसून आली ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर मात्र पृण्यातील कोरोनाचा पहिला प्रादुर्भाव पुरेसा ओसरला नसतानाच द्सरी लाट येण्याची भीती या पथकानं व्यक्त केली आहे सांगली कोरोना सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्यान संकट अधिकच गडद झालं आहे सांगली जिल्ह्यात मार्च महिन्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला त्या काळात यूद्धपातळीवर उपाययोजना राबवून जिल्हा कोरोनामुक्त झाला मात्र जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा मोठा प्रादुर्भाव होत असून आतातर जिल्ह्यात फार गंभीर स्थिती आहे

राजकीय नेत्यांमध्येही कोरोनाचा विळखा घट्ट होत असून सांगली जिल्ह्यातील सात आमदारांना कोरोनाची लागण झाली सुरेश खाडे सुधीर गाडगीळ विक्रम सावंत सुमनताई पाटील मोहनराव कदम आणि अनिल बाबर हे आमदार माजी मंत्री सदाभाऊ खोत माजी आमदार संभाजी पवार नितीन शिंदे माजी खा राजू शेट्टी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई मदन पाटील आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आणि स्वर्गीय आर

पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे पोलिस अधीक्षक सोहेल शर्मा यांच्यासह सहकार क्षेत्रातील नेते जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि महानगरपालिका क्षेत्रातील नगरसेवकही कोरोना पॉझिटिव्ह आले तर सांगलीचे माजी महापौर हारुन शिकलगार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि अन्य अधिकारी कर्मचारी यांचे अहवाल पाँझिटिव्ह आले आहेत

वाडा इथं राहणाऱ्या या रुग्णाच्या डोक्याला गंभीर द्खापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्यानं पूढील उपचारासाठी त्याला मुंबईला हलवण्यात आल आहे पत्रकारांसाठी बेड राखीव प्ण्यातील पत्रकार पांड्रंग रायकर यांचा योग्य उपचाराअभावी मृत्यू झाल्यानंतर पत्रकारांसाठी रूग्णालयात राखीव बेड ठेवण्याची मागणी पुढे आली असून यानुसार रायगड जिल्ह्यात अलिबाग इथल्या जिल्हा शासकीय रूग्णालयात कोरोना योध्दयांसाठी ऑक्सीजन आणि व्हेंटीलेटरची व्यवस्था असलेला एक बेड राखीव ठेवण्यात येणार असल्याच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी जाहीर केल आहे कोरोना यौध्यांमध्ये पत्रकारमहसूल कर्मचारीपोलीसआणि आरोग्य कर्मचारीडॉक्टर्स आदिंचा समावेश होतो मात्र रायगड जिल्हयातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन कोरोना यौध्दयांसाठी किमान पाच बेड राखीव ठेवावेत अशी मागणी होत आहे वेतन कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात घालून सेवा बजावणा या बह्तांशी आरोग्य सेविकांना वेळेत वेतन दिल जात नाही मागील दोन महिन्यांपासून या सेविकांना वेतन मिळालेलं नाही सर्वोच्च न्यायालयान कोरोना योद्धांना वेळेवर वेतन देण्याचे आदेश दिले असताना त्याच पालन पालिकेकडून केल जात नाही असा दावा मास्क या आरोग्य सेविकांच्या संघटनेन केला आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच रहानिरोगी रहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार